लोकसभेत विरोधी पक्षांनी राफेल खरेदीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी करत हौद्यात धाव घेतली तेलगू देशम पक्षाच्या सदस्यांनी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे लोकसभाध्यक्षांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही सदनात गदारोळ सुरूच राहिल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज आणखी चार सदस्यांना निलंबित करून सदनाचं कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब केलं हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड एचएएल तसंच पीएसयू सारख्या कंपन्यांना एक लाख कोटी रुपये किमतीची कंत्राटं दिल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी परवा लोकसभेत सांगितलं होतं त्यावरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला कामकाज बारा वाजता पुन्हा सुरु झाल्यावर संरक्षणमंत्र्यांनी एक लाख कोटी रुपयांच्या कंत्राटांची माहिती देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचं सांगितलं

या कंपनीला एक लाख कोटी रुपयांची कामं दिल्याचा संरक्षण मंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्टीटरच्या माध्यमातून केला होता संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या या दाव्याची पुष्टी करणारी कागदपत्र संसदेत सादर करावीत नाहीतर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गांधी यांनी केली होती राज्यसभेत कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशातल्या अवैध वाळू खाणींवर केंद्रीय अन्वेषण विभागानं केलेल्या छापेमारीचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं अंगणवाड्यांना उपलब्ध करुन दिलेली साधनं बालकांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे नवी दिल्ली इथं आज अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होत्या अंगणवाडी सेविकांनी दक्ष राहून साधनांच्या द्रुपयोगाची माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्टीटरवरून ही माहिती दिली

भीम अॅप अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं

एखाद्या अपघातात आरोपी असलेली एखादी व्यक्ती बनावट परवाना बनवून आरोप मुक्त होऊ शकतो आधार परवान्याशी जोडलेलं असल्यावर बायोमेट्रीकच्या माध्यमातून परवाना खरा कोणाचा आहे हे कळू शकतं असं ते म्हणाले

ते काल नवी दिछीत कापड उद्योगाच्या बक्षिस वितरण समारंभात बोलत होते कापड उद्योगानं आध्निक सामुग्रीसह जागतिक स्पर्धेत उतरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

कर्णधार सुनील छत्री यानं दोन तर अनिरुध्द थापा आणि जेजे यांनी प्रत्येकी एक गोल केला

दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला कसोटी मालिकेत दोन एक असं पराभूत करुन गावसकर बॉर्डर चषक पटकावल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे